विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणा या आजच्या शिवसेना दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे पक्ष प्रमुख उदधव ठाकरे यात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे य्तीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट इथं आज अमित शाह तसंच मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे काही वेळापूर्वी अमित शाह यांचं आगमन झाले असून भगवान गडावर दर्शनाने त्यांचा दौरा सूरु होत आहे

लातूर पासून त्यांच्या प्रचारसभा सूरू होणार आहेत

भाजप सेना युती प्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस देखील धर्मनिरपेक्ष नाहीत दोन्ही एकाच माळेचे मणी असल्याचा आरोप वंचित बहजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे प्त्र सूजात आंबेडकर यांनी अमरावती इथं आयोजित पत्रकार परिषदेत केलं वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचिताचा लढा असल्याचे ते म्हणाले स्जात आंबेडकर निवडण्कीच्या निमितानं य्वकांशी संवाद साधण्यासाठी अमरावती इथं आले होते

या निमितानं आज गाझियाबाद हिंद या वायुतळावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आनं होतं यावेळी वाय्दलाच्या विविध विमानांची हवाई प्रात्याक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली

या वेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग विमानांनी केलेल्या हवाई प्रात्याक्षिकांचे नेतृत्व केलं यावेळी बोलताना वायूदल प्रमुख राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी भारतीय वायूदल देशाच्या सार्वभौमाचं आणि भारतीय हवाई क्षेत्राचं रक्षण करण्यास हवाई दल सज्ज असल्याची ग्वाही दिली यावेळी लष्कर प्रम्ख बिपीन रावत उपस्थित होते राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी यावेळी वायुदलाच्या जवानांना श्भेच्छा दिल्या आहेत

मातृभूमीच्या संरक्षणप्रति वायूसेनेच्या समर्पणाचा गौरव करत भारताला वासूसेनेचा अभिमान आहे आपण वायूसेना वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वंदन करतो असं अमित शहा यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे देशभरात आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या निमितानं हा सण साजरा केला जातो सत्याचा असत्यावरचा विजय म्हणूनही या सणाला महत्वं आहे तसंच नवरात्रात दुर्गामातेची पूजा केली जाते राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकैया नायड् आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दसऱ्याचा श्भेच्छा दिल्या आहेत नागप्रच्या दीक्षा भूमीवर आज त्रेसष्ठावा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होत आहे त्यानिमित भारतीय राज्यघटनेचे निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी देश विदेशातील बौदध धर्माचे अन्यायी दीक्षाभूमीवर पोहोचत आहेत विजयादशमीच्या निमिताने परभणी इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला